मुंबईतली रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे

गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला

कोरोना बाधितांचा वाढता आकडा बघता रेल्वेच्या वीस हजार डब्यांचं रुपांतर विलगीकरण कक्षात करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

म्हैसेकर तब्लीगी जमातीच्या मेळाव्यात सामील झालेल्या राज्यातल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशासन तातडीनं पावलं उचलत आहे

या सर्वांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी कोरोना बाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेतला विलगीकरणाचं पालन झालंच पाहिजे याची काळजी घ्या असंही त्यांनी सांगितलं राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा औषधांचा अजिबात तुटवडा नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये त्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले अजित पवार कोरोना बाधितांची राज्यातली वाढती संख्या चिंताजनक असून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात उसळणाऱ्या गर्दीमुळे टाळेबंदीचा उद्देशच धोक्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे जनतेनं घरातच थांबून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करावं कोरोना विरुद्धच्या लद्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांना आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही अशा शब्दात पवार यांनी इशारा दिला आहे

पुण्याच्या सायटेक पार्कमधल्या एका कपनीनं निर्जंत्कीकरणाच्या नवीन तंत्रज्ञानाचा एक प्रभावी तोडगा शोधून काढला आहे

सायटेक एरॉन नावाच्या या ऋण आयन जनित्रामुळे बंदिस्त कक्षातले विषाणू जीवाणू आणि ब्रशीजन्य संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होऊ शकणार आहे

यामळं विलगीकरण कक्षात अहोरात्र काम करणारे डॉक्टर्स परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि विषाणूशी लढण्याची क्षमता वाढून त्यांच्याही आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर पुणे सामाजिक उपक्रम आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कोरोना संदर्भात पाठवलेल्या बातम्यांवर आधारित वृत्तांत आता ऐक्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शासकीय यंत्रणांबरोबर विविध सामाजिक संस्थांही युद्धपातळीवर कामास लागल्या आहेत

बीड मध्ये शिवसेनेनं पोलिसांना कर्तव्याच्या ठिकाणी रोज गरम जेवणाचा डबा पोहचवण्याचा उपक्रम सुरू केला आहे

पुणे महापालिका फोर्स मोटर्स आणि भारतीय जैन संघटना यांच्यावतीने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे

सिंधुदूर्ग जिल्ह्यात नागरी भागात रस्त्यावर दुचाकी आणण्यास पोलिसांनी बंदी केली आहे ध्वळ्यामध्ये भाजीपाला खरेदीसाठी होत असलेली गर्दी लक्षात घेता आजपासून भाजीपाला व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीनं घेतला आहे हिगोलीच्या लाला लजपतराय नगरीत नागरिकांनी बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे तर रायगडमध्ये सामान्य रुग्णालयातून दोन डॉक्टरांनी राजीनामे देऊन पळ काढला रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात दुचाकीसह सर्व वाहनांना नागरी क्षेत्रांमध्ये बंदी असूनही तिचं उल्लंघन करणाऱ्या तिनशेहून अधिक वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात आली

कायमस्वरूपी वस्तूसंप्रहालय बघण्यासाठी कलाप्रेमी प्रत्यक्ष तिथं जाऊ शकत नाहीत

कायमस्वरूपी वस्तूसंग्रहालयात सर्जनशील आणि आध्निक कलाकारांच्या क्शाप्र बुद्धीतून तयार झालेल्या अद्वितीय वस्तूंचे भांडार आहे असे संस्थेचे महासंचालक अद्वैत गडनायक यांनी सांगितले आभासी फेरफटका मारताना प्रेक्षकांना अनेक नवनवीन कलावस्तूंच्या सोंदर्याचा शोध लागत जाईल मौल्यवान संग्रहातील अनेक कलावस्तूंमधील लपलेली सौंदर्यस्थळे निदर्शनास येतील

रामनवमी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत यंदा आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात असल्यामुळे रामनवमीचा सण आपल्या घरीच भक्तीभावाने साजरा करा अस आवाहन त्यांनी केल आहे

रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातच या विक्रमी कामगिरीची माहिती देण्यात आली आहे विजया जहागीरदार निधन ज्येष्ठ लेखिका आणि विसाव्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया जहागीरदार यांचं काल सोलापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर काल मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले विजया जहागीरदार यांनी काव्यसंग्रह कादंबरी कथा आणि बाल साहित्य अशा साहित्याच्या विविध प्रकारात विपूल लेखन केलं आकाश मोगरा स्त्री नक्षत्र रातवा गीत गीता कल्पवृक्षाची फळे गीत मेघद्त शाकृतल हे त्यांचे काव्यसंग्रह गाजले कर्मयोगिनी रणयोगिनी ययातिकन्या माधवी मनगुंफा या कादंबऱ्या तर केसरपक्षी वेंधळी अग्निक्षण कालचक्र शापित गुलमोहर हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत हवामान गेले काही दिवस राज्यात कुठे ना कुठे होणारा वादळी पाऊस थांबून कालपासून राज्यात सर्वत्र स्वच्छ ऊन पडलं आजही संपूर्ण राज्यात असंच कोरडं हवामान अपेक्षित आहे